पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महाराष्ट्रातील वर्धा इथ्रन निवडणूक प्रचाराची स्रूवात

प्रक्षेपण

प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाला कांग्रेस पक्ष विसरला मात्र आमच्या सरकारच्या काळात स्वच्छतेवर विशेष भर देत शौचालयाची निर्मिती करत महिलांच्या स्रक्षिततेची खातरजमा करण्यात आली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा इथं जनसभेला संबोधित करताना सांगितलं घराणेशाही भ्रष्टाचार आदी मुद्यांवरही मोदी यांनी कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली महाराष्ट्रातल्या प्रचार मोहिमेला पंतप्रधान मोदी यांनी आज प्रारंभ केला यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मूनगंटीवार वध्याचे यूतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांची उपस्थिती होती

तत्पूर्वी मोदींनी सभेच्या स्रूवातीला इस्रोच्या वैज्ञानिकांचं आजच्या यशस्वी उपग्रह प्रक्षेपणाबद्दल कौत्क केलं यावेळी मोदी यांनी शेतकरी वर्गासाठी आपल्या सरकारतर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबद्दल सांगितलं

एस पी में काफी बढ़ोतरी की है साथीयो प्रधानमं सन्मान निधी के तहत महाराष्ट्र के लगभग सवा करोड किसानों के बैंक खातों मे हजारो रूपए जमा किए जा चुके है काल रात्री भारतीय समुदाय आणि मैत्री परिवारातर्फे चिलीची राजधानी सॅटीएगो इथं आयोजित सामुदायीक सम्मेलनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते आपल्या सभोवतालचं जग दहशतवादयाच्या नकारात्मक शक्तींना हिंसाचार असहिष्णुतेची लालसा अशांना बळी पडत आहेत महात्मा गांधी आणि ग्रूनानक देवजी यांनी दिलेल्या सार्वभौमिक शांतता आणि सहिष्णुतेच्या संदेशाची जगाला अत्यंत गरज आहे असं भारतीय समुदाय आणि मैत्री परिवाराला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले कायद्याच्या नियमाप्रमाणं किंवा कायद्यावर समानतेवर आणि म्लभूत स्वातंन्न्यावर आधारितच घटनात्मक लोकशाहीची उहारणं आज दिसून येत आहेत आणि या उहारणाचं भारत आणि चिली प्रतिनिधित्व करत आहेत

कार्यक्रमाची सांगता भारत आणि चिलीच्या कलाकाराद्वारे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली राष्ट्रपती सध्या तीन दिवसाच्या चिलीच्या दौऱ्यावर आहेत मतदान पडताळणी पावती यंत्र अर्थात व्ही व्ही

व्ही पॅट यंत्रामधल्या मतदान पावत्यांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना येत्या सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत मतदान पावत्या पडताळणी करण्याची सध्याची पद्वत अधिक सुसंगत असून या प्रक्रियेत बदल करण्यासाठी याचिकाकर्त्या पक्षांनी ठोस कारण दिलेलं नाही असं आयोगानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे

इमिसॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये सामरिक मूल्याची माहिती गोळा करण्यास सक्षम आहे एमीसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरातून अभिनंदन होत आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात इस्रोनं विज्ञान आणि तंत्रज्ञानात साध्य केलेल्या यशामुळे संपूर्ण देशाचा आत्मविश्वास दुणावल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात ही इस्रोची ऐतिहासिक झेप असल्याचं म्हटलं आहे

सुधाकर रेड्डी यांनी म्हटलं आहे वायनाड मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी निवडणूक लढवणार आहेत त्या पार्श्वभूमीवर रेड्डी बोलत होते भाकपनं पी

सुनीर यांना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे सुनीर हे पूर्ण ताकदीनं ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील असं रेड्डी यांनी सांगितलं उत्तरप्रदेशातल्या अमेठी इथून पराभवाची भीती असल्यामुळेच राहल गांधी केरळमधल्या वायनाड इथूनही निवडणुक लढवत असल्याचं भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानासाठी ई व्ही एम यंत्र ठेवण्यासाठी स्ट्रांग रूमची व्यवस्था करण्यात आली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदानासाठी यंत्रसाम्ग्री मंगळवारपासून सज्ज ठेवली जाणार आहे लोकसभेसाठी नागपूर आणि रामटेक मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या मतदानाच्या पूर्वतयरीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी काल घेतला विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्रांग रूमसह मतदानासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटप तसंच मतदानानंतर स्वीकारण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची पाहणी करून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आवश्यक सूचना ही त्यांनी केल्या लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दुरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे

नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते शेवटच्या टप्प्यातील निवडणूका होईपर्यंत पक्षांना द्रदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांनी द्रदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल याशिवाय या पक्षांनी देश जात धर्म तसंच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत

या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महा मेट्रो दवारे व्ही एन आय

च्या ग्राउंडवर करण्यात आले होते

महा मेट्रो क्रिकेट स्पर्धेचे प्रस्कार व्ही एन आय टी चे अधिष्ठाता प्रमोद पडोले आणि महा मेट्रोचे संचालक एस

मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहन पांढरकवडा आणि घाटंजी येथून अग्निशामक दलाच्या वाहनांना प्राचारण करण्यात आले होते

भारतीय जलतरण महासंघातर्फे तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेसाठी चार मुली आणि सहा मुले असा एकूण भारतीय जलतरण संघ जाहीर केला आहे